पाकिस्ताननं नेहमीच धार्मिक अल्पसंख्यांकाना अ्रास दिला असून अल्पसंख्याकाना मदत करणं ही आपली जबाबदारी आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज कर्नाटकमधल्या तुमक्रु इथं बोलत होते पाकिस्तानची निर्मिती धार्मिक म्द्यांवरुन झाली असून तिथे धार्मिक अल्पसंख्याकांचा नेहमीच छळ होतो असंही ते म्हणाले नागरिकत्व स्धारणा विधेयकाविरोधात होत असलेली आंदोलनं च्कीची असून पाकिस्तान करत असलेल्या अत्याचाराविरोधात आंदोलन झाली पाहिजे असं ते म्हणाले

सुमारे सहा कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा निधी थेट जमा झाला कर्नाटकात तुमकूर इथं झालेल्या एका कार्यक्रमात प्रधामंत्र्यांनी हा निधी जारी केल्याचं जाहीर केलं आहे आठ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या लाभार्थी शेतकऱ्यांना प्रधामंत्र्यांनी प्रमाणपत्रं प्रदान केली या योजनेअंतर्गत छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीसाठी दरवर्षी सहा हजार रुपये मदत तीन टप्प्यात दिली जाते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या कर्नाटक दौ यावर आहेत आज त्यांनी गदगमधल्या त्मक्रु इथल्या एकशे अकरा वर्ष ज्न्या सिद्धगंगा मठाला भेट दिली तिथं प्रधानमंत्र्यांनी बिल्ववक्षांचं रोपण केलं तसंच द्रष्टे संत शिवक्मार स्वामीजी यांच्या वस्त्संग्रहालयांचं भूमीप्जनही केलं यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मठामधल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला

खोल सम्द्रातल्या मासेमारीसाठी खास बोटी आणि ट्रान्सपाँडर्सचही तामिळनाडू आणि कर्नाटकच्या मच्छिमारांना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं

कॉफी रबर नारळ काजू आणि डाळींसाठी विशेष कृषीयोजना सुरु करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं शेतीसाठी जलसंधारण स्विधा आणि शेतीतंत्र विकासाचं प्रशिक्षण हे द्यायला आपलं सरकार कटिबद्ध असल्याचं ते म्हणाले भारत सरकारनं जगभरातल्या सर्व देशांना नागरिकत्व स्धारणा कायदा तसंच राष्ट्रीय नागरिक नोंदणी अर्थात एन आर सी बद्दल माहिती दिली असल्याचं केंद्र सरकारनं आज स्पष्ट केलं परराष्ट्र व्यवहारमंत्रालयाचे प्रवक्ता रविश क्मार यांनी आज नवी दिल्ली वार्ताहरांना या संदर्भात माहिती दिली सर्व देशांच्या दूतावास तसंच संबंधित यंत्राणाचा केंद्र सरकारचा या बाबतीला दृष्टीकोन कळवण्यात आला असून त्यांनी भारताचं मत आपआपल्या सरकाराना कळवावं असं रविश क्मार यांनी सांगितलं हे भारताचे अंतर्गत मुद्दे असून नागरिकत्व स्धारणा कायदा तीन देशातील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी असल्याचं त्यांनी सांगितलं या कायद्यामुळे आरतीय घटनेच्या मुलभूत रचनेला कोणताही धक्का बसणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या मुद्यावर भारत बांग्लादेशशी चर्चा करत असून हा आपला अंतर्गत मुद्दा असल्याचं स्पष्ट केलं आहे असं क्मार म्हणाले भारत आणि जपान यांच्यात यापूर्वी होऊ न शकलेली दविपक्षीय चर्चा पून्हा आयोजित करण्यासंबधीत राजकीय स्तराव प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी सांगितलं ही बैठक लवकरच होईल अशी आशाही त्यांनी व्यक्ती केली

तसंच अन्य दहा देशांच्या परराष्ट्र मंत्रीही या चर्चेत सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं नेपाळ जवळील काळा पाणी सीमा रेषेबाबतही त्यांनी आपलं स्पष्टीकरण दिलं भारताच्या नकाशात हा भाग योग्य रितीनं दर्शवला गेला असून भारत नेपाळ सीमेमधे कोणताही बदल करण्यात आलेला नाही असं त्यांनी स्पष्ट केलं नेपाळबरोबर सीमारेषा निश्चित करण्याचं काम स्रु असून या संबंधी चर्चा करुन हे काम पूर्ण करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे असंही ते म्हणाले भारतीय मच्छिमारांच्या सुटके बाबत श्रीलंका सरकारशी सकारात्मक चर्चा सुरु आहे असं तामिळनाड्रमधील मच्छीमारांच्या अटकेसंबधी विचारलेल्या प्रश्नांना उतर देताना क्मार यांनी स्पष्ट केलं लंडन इथल्या वेस्टमिंस्टर न्यायालयात हिरे व्यापारी निरव मोदी खटल्याची स्नावणी स्रु असून निरव मोदीला भारतात आणण्याचे प्रयत्न स्रु असल्याचंही ते म्हणाले

एस रंगप्पा यांनी सांगितलं

गुरु गोविंद सिंग यांचं जन्मस्थान असलेल्या पटणा साहेब इथल्या तख्त श्री हरमंदिर साहेब ग्रुद्वारात म्ख्य कार्यक्रमाचं आयोजन केलं असून हजारो भाविक इथं प्रार्थना करीत आहेत

आपले वडील ग्रु तेगबहाद्र सिंग यांच्या पश्चात वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी शिखांचं नेतृत्व स्विकारलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ग्रु गोविंद सिंग यांच्या जयंतीनिमित श्भेच्छा दिल्या आहेत पंजाब हरियाणा तसंच चंदीगढमधे प्रकाश पर्व मोठ्या उत्साहात साजरं होत असून ग्रूद्वारांमधे नगर किर्तन तसंच लंगरचं आयोजन करण्यात आलं आहे काँग्रेस तसंच इतर विरोधी पक्ष देशविरोधी असलेल्या पॉप्लर फ्रंट ऑफ इंडियाला मदत करत असल्याचा आरोप उतरप्रदेश शिया केंद्रीय वक्फ महामंडळाचे अध्यक्ष वसीम रिजवी यांनी केला आहे राज्यात मोठ्या प्रमाणावर झालेली हिंसा तसंच सरकारी आणि खासगी मालमतेचं न्कसानीला पीएफआईचं जबाबदार असल्याचा आरोप रिजवी यांनी केला आहे

देशातील सर्व मुस्लिमानांनी देशविरोधी विचाराचं समर्थन करुन नये तसंच देशाचा विकास आणि बंध्त्वाची भावना राखण्यासाठी सहकार्य करावं अशी विनंती रिजवी यांनी लखनऊ इथे लेखी निवेदनाद्वारे केली आहे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी आज राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा करुन कोटामधे होत असलेले बालमृत्यू रोखण्यासाठी सर्वप्रकारचं मदत देण्याचं आश्वसन दिलं बालमृत्यूचं कारण शोधून त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचं एक पथक कोटा इथं पटवलं जाईल असंही हर्षवर्धन यांनी सांगितलं या दलात जोधप्र इथल्या एम्स रुग्णालयाचे क्षेत्रीय संचालक तसंच जयपूर इथले तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश असेल

गोधा वेरावल जमखंबालिया बोताड आणि मोरबी इथं ही वैद्यकीय महाविद्यालयं उभारली जातील अशी माहिती गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी दिली ही महाविदयालयं केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत उभारली जावीत असा प्रस्ताव केंद्र सरकारला दिला असल्याचंही पटेल यांनी सांगितलं आहे

कारखान्याला आग लागल्यामुळे तिथे स्फोट झाला आणि त्या स्फोटामुळे संपूर्ण इमारत कोसळली

दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी अग्निशमन कर्मचा याच्या निधनाबद्दल द्ःख व्यक्त केलं आहे म्ख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही या घटनेबद्दल द्ःख व्यक्त केलं असून घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत